कोरोना विषाणूच्या संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेल्या जनता संचारबंदी च्या आवाहनाला देशभरातून उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे

तसंच जनसेवेत असणारे डॉक्टर परिचारिका रुग्णालय कर्मचारी सफाई कामगार विमानतळ कर्मचारी सरकारी कर्मचारी पोलिस दल प्रसारमाध्यामातले कर्मचारी रेल्वेबस रिक्षा टॅक्सी सेवेशी संलग्न कर्मचारी घरोघरी वितरण करणारे कर्मचारी यांच्याबद्दल सर्वांनी कृतज्ञता व्यक्त करावी असं आवाहनही त्यांनी केलं होतं कामधंद्यानिमित्त परगावी राहणाऱ्यांनी घाबरून आपापल्या गावी रेल्वे किंवा बसने जाण्याची घाई करु नये आहेत तिथेच रहावं असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे प्रवासात या आजाराच्या प्रसाराचा जास्त धोका असून आपल्या आयुष्याशी आणि कुटुंबाच्या भविष्याशी खेळ करु नये असं ट्वीट प्रधानमंत्र्यांनी केलं आहे कोरोना विषाणूच्या संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेल्या जनता संचारबंदीच्या आवाहनाला देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे

जनता संचारबंदीमुळे सार्वजनिक वाहतूक कमी झाली असून जीवनाश्यक वस्तूंची दुकानं वगळता बाकी सर्व दुकानं आस्थापना आणि बाजार बंद आहेत राज्यातही जनता संचारबंदीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे

कोराना विषाणूशी लढा देणा यांचे देशातल्या जनतेनं एकत्रं येऊन आभार मानल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना ट्विटर संदेशाद्वारे धन्यवाद दिले आहेत संध्याकाळी पाच वाजता देशभरातल्या सर्व नागरिकांनी घराबाहेर येत टाळ्या थाळ्या शंख आणि घंटानाद करत गेल्या काही दिवसांमधे कोरोनाविरोधात अविरत सेवा देणा यांप्रति कृतज्ञता व्यक्त केली सामान्य जनतेसह राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही आपल्या पत्नी आणि नातेवाईकांसह टाळ्या वाजवून सेवांप्रतिचा सन्मान केला याशिवाय लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह प्रकाश जावडेकर धर्मेंद्र प्रधान निर्मला सीतारामन आणि भाजप पक्षप्रमुख जे पी नड्डा यांनीही आपल्या घरातून या कार्यक्रमात सहभागी होऊन कृतज्ञता व्यक्त केली जनतेने मानलेले आभार हे केवळ आभार नसून या विषाणूच्या विरोधातल्या लढ्याची ही सुरवात असल्यांच त्यांनी म्हटलं आहे या विषाणूच्या विरोधात लढण्यासाठी जनतेनं एकत्र यावं आणि एमेकांपासून सुरक्षित अंतर ठेवायचं आवाहन प्रधानमंत्र्यांनी जनतेला केलं आहे

पाच पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येवू नये असं आवाहन मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी आज केलं रेल्वे खाजगी बसेस तसंच एसटी बसमधून प्रवासी सेवा बंद राहतील जीवनावश्यक आणि अत्यावश्यक कारणांसाठीच शहरांतर्गत बससेवा सुरु राहणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं अन्नधान्य भाजीपाला तसंच औषधांची दुकानं सुरु राहणार आहेत तसंच बँका वित्तीय संस्था आणि शेअर बाजारही या काळात सुरु राहतील शासकीय कार्यालयात आता केवळ पाच टक्के कर्मचा यांची उपस्थिती राहील असंही त्यांनी सांगितलं आज मध्यरात्रीपासून राज्यातल्या विमानतळावर येणा या सर्व विमानांना बंदी घालण्यात आली आहे संकट गंभीर असलं तरी सरकार आणि प्रशासन खंबीर आहे निश्वय संयम जिद्द अणि स्वयंम शिस्त या माध्यमातून आपण सर्व मिळून या संकटावर नक्कीच मात करु असा विश्वास त्यांनी व्यक्त केला

या काळात कंपन्यांच्या मालकांनीही माणुसकीचं दर्शन घडवावं तात्पुरत्या आणि कंत्राटी कर्मचा यांना किमान वेतन द्यावं असं आवाहन त्यांनी केलं अत्यावश्यक काम असेल तरच बँकांमधे जायचं आवाहन भारतीय बँक संघटनेनं जनतेला केलं आहे केवळ रक्कम खात्यात भरणं आणि काढणं धनादेश वठवणं आणि तेर सरकारी आर्थिक कामकाजं उद्यापासून बँकांमधून पार पाडली जाणार असल्याचं संघटनेनं म्हटलं आहे देशात क्लोरोक्वीन आणि हायड्रोक्साईड क्लोरोक्वीन या कोरोना उपचारासंबंधित औषधांचा तुटवडा नाही असं राष्ट्रीय औषधीय दर प्राधिकरणानं स्पष्ट केलं आहे या औषधांच्या पुरवठ्याबाबत काही तक्रार असल्यास लोकांनी प्राधिकरणाच्या नियंत्रण कक्षाला कळवावं

यातून फक्त मालवाहतूक वगळण्यात आली आहे कोरोनाच्या भितीपोटी गावी जाणा यांची गर्दी वाढल्यानं तसंच रेल्वेप्रवाशांमधेही क्वारन्टाईनचा शिक्का असलेले रुग्ण आढल्यानं ही तातडीची कठोर उपाययोजना रेल्वेनं केली आहे केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आवश्यक ती काळजी घेण्याचं आवाहन जनतेला केलं आहे हा प्रसार रोखण्यासाठी सरकार करत असलेल्या उपाययोजनांबाबतची माहिती आरोग्य मंत्रालयाचे संयुक सचिव लव अगरवाल यांनी वार्ताहर परिषदेत आज नवी दिल्लीत दिली

या जिल्ह्यांमधे लखनऊ गाझियाबाद आग्रा वाराणसी कोलकाता डेहराडून जयपूर चेन्नई पुणे मुंबई नागपूर तिरुअनंतपुरम बेंगळुरू श्रीनगर जम्मु अहमदाबाद गांधीनगर बडोदा दिल्ली आणि चंदीगड या काही महत्त्वाच्या जिल्ह्यांचा समावेश आहे

नीति आयोगाचे सदस्य डॉ व्ही के पॉल समितीचे अध्यक्ष असून केंद्रीय आरोग्य सचिव प्रीती सुदान आणि आय सी एम आर चे महासंचालक हे सह अध्यक्ष आहेत

अवस्थी यांनी दिली

या चकमकीत जखमी झालेल्या विर जवानांना रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती महासंचालकांनी यावेळी दिली खराब हवामानामुळे आज दुपारी सुरक्षादलं या भागात पाहणी करण्यासाठी पोहोचू शकली त्यावेळी त्यांना जवान मृतअवस्थेत आढळले कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कॅबिनेट सचिव आणि प्रधानमंत्र्यांचे मुख्य सचिव यांनी आज सकाळी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांशी उच्चस्तरीय बैठकीत चर्चा केली प्रधानमंत्र्यांच्या जनता कर्फ्यूच्या आवाहनाला लोकांनी उत्स्फूर्तपणे प्रचंड समर्थन दिल्याचं राज्याच्या सचिवांनी यावेळी सांगितलं

उत्तरप्रदेशात आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जनता संचारबंदीच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत संपूर्ण उत्तर प्रदेशमधे बंद पाळला गेला